तसंच मराठवाडा विदर्भात अल्पसंख्याक समुदायातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची स्थापना करुन त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिली

जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधितांना घरांचा मोबदला देण्यासह त्यांचं पूनर्वसन करण्यात येणार असुन तापी पाटबंधारे महामंडळाकडून ही कार्यवाही करून घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

सीबीएसई आणि आयसीएसई तसंच राज्य मंडळाच्या विषय योजना मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असल्याचंते म्हणाले

प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वरिष्ठ केंद्रीय अधिकारी प्रभारी म्हणून नियूक्त करण्यात आला असून त्यांनी नियमितपणे अभियानाचा आढावा घ्यायचा आहे प्णे जिल्ह्यातील शिरूर आणि पुरंदर या दोन तालुक्यांत अभियान राबवण्यात येतं आहे प्ण्यासाठीच्या प्रभारी केंद्रीय विधी आणि न्याय विभागाच्या सहसचिव सुषमा तायशेटे यांनी सोमवारी शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची आणि कान्हर मेसाई इथ गावशिवारातल्या कामांची पाहाणी केली लोकांच म्हणण ऐकलं आणि प्रशासनाला उपयुक्त सूचना केल्या जलशक्ती अभियान लोकसहभागातून चालवण्यात येत असल्याचं आमच्या अमरावतीच्या वार्ताहरानं कळवलं आहे मोहिमेची जनजागृती आणि लोकशिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालयात विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे पथनाट्याद्वारेही प्रसार करण्यात येतं आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचा या अभियानात समावेश आहे तिथं मनरेगा अंतर्गत नैसर्गिक संसाधन आणि जलसंधारण संबंधित कामांचं उद्दिष्ट्य साध्य करण्याचं निश्वित करण्यात आल आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कोपरगाव राहाता राहरी आणि संगमनेर अशा पाच तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह मृद्ला घोडके प्णे

या सर्व सदस्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी येत्या शुक्रवारी बोलावण्यात आल्याचंही ते म्हणाले दरम्यान कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडीचे पडसाद काल संसदेमध्ये उमटले

लोकसभेतही कॉप्रेस सदस्यांनी कर्नाटक प्रश्र उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तथापि कर्नाटकमधल्या परिस्थितीशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही असं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सांगितल्यानंतर कॉगेस आणिद्रमुक सदस्यांनी सभात्याग केला वरोरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहापूर मतदार संघाचे आमदार पांड्रंग वरोरा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे

राहीबाई यांच्या कामाची दखल घेत राज्य सरकारनं बियांची काळजी घेता यावी या उद्देशानं त्यांना नवीन घर बांधून दिलं होतं राहीबाई यांचं हे घर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोंभाळणे या गावात आहे

यापूर्वी केवळ संरक्षित स्मारक म्हणून मान्यता असलेल्या या डोंगराला उत्खनन आणि बांधकामाचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला होता त्यावेळी पृणे जिल्हा परिषदेचे सदस्य विकास बुट्टेपाटील यांच्या अध्यक्षतेखालील भामचंद्र डोंगर विकास समितीनं या विरोधात तीव्र लढा देऊन पूणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील या ऐतिहासिक स्थळाला आता तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे

रिक्षा रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असुन त्यांचं कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केलं जाईल असं आधासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत रिक्षा चालक मालकांच्या संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत दिलं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिक्षा संघटनांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला ऊस तोडणी कामगार राज्यातल्या ऊसतोड कामगारांसाठी फिरते स्वच्छतागृह आणि आवश्यक आरोग्य सुविधा कामगार विभागानं तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांनी काल मुंबईत दिल्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी आरोग्य आणिकामगार विभाग तसंच साखर आयुकालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले

हिंगोली आणि सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली असून गोरेगाव पुसेगाव सवना आजेगाव बाभूळगाव यासह काही मोठी गावं हिंगोलीऐवजी आता सेनगाव बाजार समितीमध्ये समाविष्ट होतील एचटीबीटी कापस अकोला अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जनुकीय बदल केलेल्या तणनाशक कापसाचीच पेरणी केल्याचं नागपूरातल्या प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी अशा कापसावरील बंदी झुगारून देत गेल्या महिन्यात एचटीबीटी कापसाची पेरणी केली होती या कापसाच्या बियांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर आलेल्या अहवालाच्या आधारे आता या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाईलअसं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं भेसळ्यक्त खत धळे ध्रळे जिल्ह्यातल्या सातरणे गावात बंदी घातलेल्या भेसळयुक्त खताची बाराशे साठ पोती काल जप्त करण्यात आली

पुल अहमदनगर अहमदनगर शहरातील उड्डाण पुलाच्या कामाची सुरूवात महिन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहीती खासदार सूजय विखे पाटील यांनी काल दिली या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळून निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होवू शकत नसल्याची बाब खासदार पाटील यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती

या सर्व जणांवर महामार्गावरच्या खड्ड्यांसंदर्भात अभियंत्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं

कोयना धरण परिसरालाकाल रात्री दहाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिख्टर स्केलवर त्याची तीव्रता तीन इतकी नोंदली गेली भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून सुमारे तेरा किलोमीटरवर होता या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातानंतर बसने पेट घेतला आणि बस जळून खाक झाली

महापालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन यांनी काल या परिसराची पाहणी केली महावीर क्वॉरी या दगडखाण मालकानं या भागातले नाले बुजवल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं खाण मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मँचेस्टिर इथला भारत आणि न्युझीलंड यांच्यातील उपांत्य सामना काल पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता

न्युझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता हवामान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरु असून तो असाच राहील

येत्या दोन दिवसांत कोकणात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे